वाढीव वीज बिला संदर्भात कोणताही तोडगा न निघल्यास भाजपतर्फे राज्यात वीज बिलाची होळी करणार भाजपचे चंद्रशेखर बावनक्ळे यांचा इशारा

भाजप सरकारच्या काळातील वीज बिलाच्या थकबाकी बाबत केलेल्या क्ठल्याही आरोपांना सामोरं जाण्याची तयारी असल्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिपादन

नागप्र जिल्ह्यात निवडणूक याद्यांच्या संक्षिप्त विशेष प्नर्निरीक्षण कार्यक्रमाला स्रुवात क़षी मंत्री कोरोनाम्ळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती कमजोर असतानाही शेतकऱ्यांच्या कृषी कनेक्शनसाठी पंधराशे कोटी रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भूसे यांनी ब्लढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे

मात्र केंद्राने ते न करता केवळ काही लोकांना फायदा होईल असे कृषी कायदे तयार केलेय अशी टीका भ्से यांनी केली

सणास्दीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्यानं कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण देशात प्न्हा काहीसं वाढल्याचं दिसून आलं आहे

यापार्श्वभूमीवर जिथे कोरोनाचा प्राद्र्भाव आहे अशा भागातल्या शाळा स्रु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपलं जाईल असे निर्णय घ्यावेत तसंच कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे प्रत्यक्ष वर्ग स्रू करता आले नाहीत तरीही ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहील असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे

यासंदर्भात नुकताच अहमदनगर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी वर्धा इथं दिली आहे

ही समिती सौर ऊर्जा निर्मितीचे सध्याचे स्रोत संभाव्य नवे स्रोत आणि संभाव्य लक्ष्याबाबत आपल्या अहवालात शिफारशी करेल असं ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी म्हटलं आहे सौरऊर्जेची स्थापित क्षमता नवीन प्रस्तावित प्रकल्प आणि या प्रकल्पांची अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते

राऊत यांनी सौर ऊर्जा निर्मितीला विशेष प्राधान्य दिलं असून याचाच एक भाग म्हणून ब्धवारी महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यासह मेडामहाऊर्जा यांची एक संय्क्त बैठक घेतली आक्षेप घेणारी याचिका विधान परिषदेवर राज्यपाल निय्क्त सदस्य म्हणून आमदारांच्या निय्क्तीसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या काही नावांवर आक्षेप घेणारी याचिका म्ंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अन्भवाचा फायदा मिळावा सामाजिक सेवा विज्ञान कला साहित्य आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अन्भव असलेल्या व्यक्तींची राज्यपालांमार्फत निय्क्ती करण्याची तरतूद घटनेत आहे मात्र या तरतूदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे राजू शेट्टी रजनी पाटील सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस म्ख्यमंत्र्यांनी केली असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

आज ते नागपूरात पत्रकारांशी संवाद साधत होते महावितरण कंपनी ही राज्याच्या अखत्यारित असून उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी केंद्राकडे केलेली मदतीची मागणी अर्थहीन आहे असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले महावितरणने ज्या ग्राहकांना वीजजोडणी खंडीत करण्याचे एस एम एस पाठवले त्यांची वीज भाजप कार्यकर्ते खंडीत होऊ देणार नाहीत

कोरोनाम्ळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने वीज बिलांची वस्ली न केल्याने बसला आहे

विधानपरिषदेच्या नागप्र पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमासाठी ते नागप्रात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गरीब लोकांना शेतकऱ्यांना आम्ही वीज बील माफी देऊन त्यांना मदतच केली आहे त्यामुळे आम्हाला क्ठल्याही चौकशीची भीती नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

ज्या मतदारांच्या तपशीलात काही बदल झाला असेल त्यांनी सदर प्नर्निरीक्षण कार्यक्रमात आपला तपशील अद्यावत करून घ्यावा